ग्रामीण क्षेत्रांमधील गावांचे सर्वेक्षण आणि सुधारित तंत्रज्ञानाद्वारे नकाशा तयार करण्यासाठी ही योजना यावर्षी एप्रिलमध्येच सुरु करण्यात आली होती खेड्यातील कृटुंब मालकांच्या हक्कांची नोंद करुन त्यांना मालमत्ता पत्र वितरित करण्याचा या योजनेचा उद्देश आहे या मालमत्ता पत्रांमुळे धारकांना बँकांकडून कर्ज आणि अन्य वित्तीय सुविधा घेण्यात मदत होणार आहे असं मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं मालमत्ता बेकायदेशीर पद्धतीनं बळकावल्या जाण्यासही यामुळे प्रतिबंध होणार आहे या कार्यक्रमात पंतप्रधानांनी मालमत्ता उतारा मिळालेल्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद साधला

यापैकी काही लाभार्थींनी मालमत्ता उताऱ्याचा वापर करुन बँकांकडून कर्जही घेतलं आहे या सुविधेबद्दल लाभार्थींनी मोदी यांना मनापासून धन्यवाद दिले मालकी पत्र किंवा मालमत्ता उतारा मिळालेल्या लाखो लोकांचं अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की देशातील खेड्यांमध्ये यामुळे ऐतिहासिक बदल होतील आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे आणखी एक मोठं पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं

मालमत्ता उतारा दाखवून आता त्यांची ही अडचण दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

त्याच्या परिणामी कोणताही भेदभाव न होता प्रत्येकाचा विकास होत आहे आणि योजनांचे लाभ पूर्ण पारदर्शकपणे मिळत आहेत मोदी अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन केलं आहे आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटलं आहे की जयप्रकाश नारायण यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ योगदान दिल आहे स्वातंत्र्यानंतर देशातील लोकशाही जेव्हा अडचणीत आली तेव्हाही त्यांनी भक्कम लोकचळवळ उभारली आणि त्याचं नेतृत्व केलं भारतरत्न नानाजी देशमुख यांनी जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा अविश्रांतपणे प्रसार केला असंही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे जावा किर आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी केंद्र सरकारनं शिफारस केलेल्या भारतातल्या आठ समुद्र किनाऱ्यांना हे मानाचं प्रमाणपत्र मिळालं आहे भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे असं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे आतापर्यंत कुठल्याही देशाच्या आठ समुद्रकिनाऱ्यांना एकाच वेळी हे प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यामुळे ही देशाच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे असं जावडेकर म्हणाले द्वारकेतील शिवराजपूर दीवमधील घोघला कर्नाटकमधले कासारकोड आणि पदुबिद्री केरळमधला कप्पड आंध्र प्रदेशातील रुषीकोंडा ओडिशातील गोल्डन बीच आणि अंदमान निकोबार बेटांवरच्या राधानगर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे समुद्र किनाऱ्यावरचं पर्यावरण संरक्षण सुरक्षा आणि तिथंपर्यंत पोहोचण्यासाठीची वाहतूक व्यवस्था या मुद्यांवर डेन्मार्कमधल्या पर्यावरण शिक्षण संस्थेकडून हे जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिलं जातं

आरोग्य मंत्रालयानं आज दिलेल्या माहितीनुसार बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत सातत्यानं आघाडीवर राहिला आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती

नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकांना आगामी उत्सवाच्या काळात सर्व खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे उत्सवांदरम्यान लोकांनी मोठ्या संख्येन एकत्र जमणं टाळावं असंही त्यांनी सांगितलं आहे संडे संवाद या कार्यक्रमाच्या पाचव्या भागात आपल्या सोशल मीडियावरुन लोकांशी संवाद साधताना ते बोलत होते धार्मिक स्थळी देखील मास्क परिधान केले पाहिजेत याबाबत हलगर्जीपणा करु नये असा इशाराही डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिला

जितेंद्र सिंग यांनी आज दिली देशात पहिल्यांदाच अन्य ग्रहावरील तसंच अंतराळ प्रवासाचं क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुलं होत आहे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत अंतराळविषयक प्रकल्पांमध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचाच हा एक भाग आहे असं त्यांनी सांगितलं यासाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर अर्थात इन स्पेस या संस्थेची निर्मिती करण्यात येणार असून त्यानंतर खाजगी क्षेत्राला इस्रोच्या सुविधा वापरण्याची परवानगी दिली जाईल असं सिंग यांनी सांगितलं

पक्षाच्या केंद्रिय निवडणूक समितीनं उमेदवारांची नावं निब्बित केली आहेत

यात मंत्री नंदकिशोर यादव यांच्यासह विद्यमान आमदार नितीन नवीन माजी खासदार ओमप्रकाश यादव आणि नितीश मिश्रा यांचा समावेश आहे

ठाकरे पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनानं घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी आज केली ही जागा शुन्य रुपये खर्च करून कारशेडसाठी घेण्यात आली आहे शासनाचा एकही पैसा ही जमीन खरेदी करण्यासाठी खर्च झालेला नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले तसेच आरे वाचवा मोहिमेत ज्या पर्यावरणवाद्यांनी सहभागी होऊन आंदोलन केले त्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे शासन मागे घेणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले मुख्यमंत्र्यांनी आज दूस्दृष्य प्रणालीद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते

तिथे असणाऱ्या आदिवासी पाङ्यातील लोकांच्या आणि तबेल्यांच्या अस्तित्वाला धोका न पोहोचवता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेले हे वन राखीव जंगल म्हणून घोषित करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणासाठी वापरता येईल त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधीही वाया जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आजही कोरोना आपल्यातून गेलेला नाही त्यामुळे राज्यातल्या सर्व धर्मीय नागरिकांनी आतापर्यंत जसे सगळे सण समारंभ साधेपणाने साजरे केले तसेच नवरात्र आणि दसरा दिवाळी हे सणही साधेपणाने साजरे करावेत असं आवाहन त्यांनी केलं राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले पंतप्रधान विजयाराजे भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उद्या त्यांच्या जयतीदिनी शंभर रुपयांच्या विशेष नाण्याच प्रकाशन पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात विजयराजेंचे कुटुंबीय तसंच अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत

नागालँ नागालँडच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात येत आहे माझे मत आमचे समान भविष्य अशी या वर्षीच्या दिनाची संकल्पना आहे यानिमित्तानं नागालँड राज्य समाज कल्याण मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

नागरिकांनी आपल्या सूचना नमो एप किंवा माय जी ओ व्ही खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार